कोरोनापासून बचवासाठी दो गज दूरी अर्थात सामाजिक अंतर पाळा मास्क वापरा हात स्वच्छ धुवा आणि स्वतःची तसेच स्वकीयांची काळजी घ्या

टाळेबंदी राज्यविदर्भ राज्यात टाळेबंदी लागू केली जाऊ शकते असे संकेत मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी दिले असून राज्यातील कोविड परिस्थिती आणि उपाययोजना यावर ते प्रमुख विरोधी पक्ष नेते आणि मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी ऑनलाईन बैठकीत संवाद साधत आहेत या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री अशोक चव्हाण बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील एकनाथ शिंदे जयंत पाटील राजेश टोपे अमित देशमुख तसेच नाना पटोले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस प्रवीण दरेकर चंद्रकांतदादा पाटील आर्दींची उपस्थिती आहे प्रारंभी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी कोविड परिस्थिती आणि निर्माण झालेल्या आव्हानाला शासन कसे तोंड देत आहे त्याची माहिती दिली दरम्यान सप्ताहांत टाळेबंदीच्या कालावधीत आज आणि उद्या राज्यभरात पूर्ण बंद राहणार असल्यानं अत्यावश्यक सेवा वगळता इतर कारणांसाठी नागरिकांना विनाकारण बाहेर फिरता येणार नाही सिनेमागृहं आणि नाट्यगृहं बंद असून हॉटेल आणि रेस्टोरंटमधून होम डिलिव्हरी सुरु आहे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असून नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन प्रशासनानं केलं आहे

पासूनच्या टाळेबंदीला जिल्हयातील खामगावशेगावसंग्रामपूरसह सर्व शहरामध्ये सर्व द्काने बंद ठेवून व्यापाऱ्याचा या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे उपमुख्यमंत्री लॉकडाऊनबाबत संपूर्ण राज्यासाठी एकच निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे प्रत्येक ठिकाणी वेगळा निर्णय घेणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं सध्या पूर्ण लॉकडाऊनची गरज नाही असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं कोरोना संसर्ग असाच वाढत राहिला तर लवकरच कटू निर्णय घेतला जाऊ शकतो असं महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे माध्यमांनी संवाद साधला असता विविध पक्षाच्या नेत्यांनी ही माहिती दिली आहे पन्टीजेन चाचणीही ग्राह्य राज्य शासनाने कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्याच्या उद्देशानं विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य केली होती आता त्याबरोबरच न्टीजेन चाचणीही ग्राह्य धरण्यात येईल आपती व्यवस्थापन मदत तथा प्नर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम क्मार ग्रसा यांनी नवीन सुधारणांचे आदेश काल जारी केले त्याचप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्र सेतू सीएससी सेवा केंद्र पारपत्र सेवा केंद्र आणि एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या शासकीय सेवा यांना सकाळी सात ते रात्री आठ पर्यंत कार्यालये उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे त्याचप्रमाणे या अगोदर वृतपत्रांत बाबतीत जो निर्णय घेण्यात आला त्यात आता वृत्तपत्रांबरोबरच नियतकालिक पत्रिका आणि इतर प्रकाशनांचाही समावेश करण्यात आला आहे

देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनीही रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली मग महाराष्ट्रातले राजकीय नेते काही वेगळे नाहीत की त्यांना घरी जाऊन लस देण्याची गरज भासावी राज्य सरकारच्या संबंधित विभागानं या प्रकाराची गंभीर दखल घ्यावी असं उच्च न्यायालयानं म्हटलं आहे दिव्यांग आणि दूर्धर आजारामुळे अंथरुणाला खिळलेल्या रुग्णांना घरोघरी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्याचा गांभीर्यानं विचार व्हायला हवा असं निदर्शनास आणणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे लसीकरणाचं धोरण हे सर्वांसाठी एकसारखंच असायला हवं केवळ राजकीय नेत्यांसाठी फारकत केली जात असेल तर त्यामुळे समाजात अत्यंत चुकीचा संदेश जात आहे असं निरीक्षणही न्यायालयानं नोंदवलं

वायफाय चौपाल प्रकल्प वायफाय चौपाल प्रकल्पाद्वारे गडचिरोली जिल्ह्यातील इंटरनेटची समस्या मार्गी लागणार अशी आशा सीएससीचे केंद्र संचालक पराग हजारे यांनी व्यक्त केली आहे गेल्या दोन वर्षापासून भारत नेट प्रकल्पांतर्गत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये ग्राम पातळीपर्यंत इंटरनेटचे जाळे पसरविण्याचे कार्य सुरू आहे याच याच प्रकल्पांचा एक भाग म्हणून सीएससी आणि बीबीएनएल या कंपनीकडून ग्रामपंचायतची जोडणी पूर्ण झालेली आहे गडचिरोली जिल्ह्यातील बारा तालुक्यांपैकी सध्या पहिल्या टप्प्यात कुरखेडा वडसा आरमोरी गडचिरोली चामोर्शी आणि मुलचेरा या सहा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प राबविला जात आहे

या जोडणीमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा जोडणीला प्राधान्य देण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांकडून सी एस सी ला देण्यात आले होते

कोरोनावरील उपचारामध्ये रेमडेसीवीर हे इंजेक्शन रुग्णांसाठी अत्यंत आवश्यक मानले गेले आहे आवश्यक औषधीमध्ये याचा समावेश असून सामान्य लोकांना त्याची टंचाई भासत आहे काळाबाजाराचाही फटका बसत असून या इंजेक्शनचे मूल्य निर्धारित करावे अशी विनंती महापौर दयाशंकर तिवारी यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन यांना पत्राद्वारे केली आहे

या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले

चा दंड वसूल केला आहे मनपा उपद्रव शोध पथक आणि रेल्वे पोलीस दल यांनी संयुक्तपणे रेल्वे स्थानकावर मास्कशिवाय फिरणा या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई सुरू केली असून ही कारवाई दररोज केली जात आहे महामेट्रो नागप्र कोरोना वायरसचा वाढता प्राद्भाव बघता नागपुर महामेट्रोच्या वतीने वेळोवेळो योग्य उपाययोजना केल्या जात आहे ब्रेक दी चेन अंतर्गत कोविडचा प्रसार रोखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करण्याकरिता महामेट्रोच्या प्रवासी सेवेमध्ये बदल करण्यात आला आहे

वाशिम जिल्हा विलगीकरण वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना बाधितांना विलगीकरणात ठेवण्यासाठी गावामध्येच जिल्हा परिषद शाळेत व्यवस्था केल्यास रुग्णांची गैरसोय टाळण्यास मदत होईल त्यामुळे जिल्स्यातील कोणकोणत्या गावांमधील शाळांमध्ये स्वच्छतागृह आणि इतर आवश्यक बार्बीची उपलब्धता आहे याविषयी माहिती संकलित करण्यात येत असल्याचे वाशीम जि

च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वसुमना पंत यांनी सांगितले हवामान राज्यात अनेक भागांमध्ये आगामी तीन चार दिवसात अवकळी पवासासह गरपीतीची शक्यता हवामान विभागन वर्तविली आहे दरम्यान आज द्पारपासून नागप्रात ढगाळ वातावरण आणि वादळी वारे वाहत असून तापमानात अशः घट जाणवत आहे

या दुर्घटनेत रुग्णालयात उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाला एसीमध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे हा अपघात झाल्याचं रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं

या सर्व रुग्णांना मेयो रुग्णालयात हलविण्यात आलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे